प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

लाख रुपयांचं वितरण हे खेळाडू निश्वित पदकं पटकावतील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी राज्य सरकारच्या गृहविभागानं जारी केली नवी नियमावली किसान रेल सेवा ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा एक प्रयत्न असून त्यामुळे शेतीशी संबंधित अर्थव्यवस्थेत मोठा बदल येईल तसंच देशातल्या शीतगृहांची पुरवठा साखळी आणखी मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला श्रिन पश्चिम बंगालमधल्या शालिमारला रवाना होत असलेल्या देशातल्या शंभराव्या किसान रेल ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते किसान रेल आणि कृषी उडान सेवा शेतकऱ्यांना आपली उत्पादनं अन्य राज्यांमध्ये विकण्यासाठी उपयुक्त ठरतील असं ते म्हणाले देशाच्या कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा झपाट्यानं सहभाग होत असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषि मंत्री नरेन्द्र सिंह तोमर हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते भारतीय रेल्वे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वन डिया वन मार्केट हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे तसंच देशातला शेतकरी आत्मनिर्भर बनला तर देश आत्मनिर्भर बनेल असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशातल्या शेतकऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असून किसान रेल्वेमुळे शेतकऱ्याचा चांगला फायदा झाल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यावेळी म्हणाले किसान रेल्वे द्वारे एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात फळं आणि भाज्यांची वाहतूक सहजतेनं होणार असून त्यासाठीच्या शुल्कात सरकारनं पन्नास टक्के सूट दिली आहे केंद्रसरकारच्या शेतीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांनी केंद्रसरकार बरोबर आणखी एका चर्चेच्या फेरीला जायचं ठरवलं आहे

गेल्या गुरुवारी केंद्रसरकारनं आंदोलनकारी शेतकरी संघटनांना पत्र लिहून चर्चेच्या नव्या फेरीसाठी बोलावलं होतं केंद्र सरकारच्या समितीनं आंदोलनकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रशावर तोडगा काढावा तसंच शेतकरी संघटनांनी चर्चेच्या पुढील फेरीचा दिवस आणि वेळ ठरवावी असं कृषी मंत्रालयातले संयुक्त सचिव विवेक अगरवाल यांनी म्हटलं होतं कृषी कायद्याच्या समर्थनार्थ देशात आणि राज्यात यात्रा काढणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी आधी दिल्लीत उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा अशी टीका राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे ते आज आष्टा ॐ एका कार्यक्रमात बोलत होते कायदा बरोबर आहे असं वाटलं तर उपोषणाला बसलेले शेतकरी परत जातील मात्र भाजपाच्या नेत्यांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तरं नाहीत असंही पाटील यांनी म्हटलं आहे नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बाद कराव्यात आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी मागणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिकविम्याचे साडेचार लाख रुपये हडपणाऱ्या ईफको टोकियो या कंपनीच्या कार्यालयासमोर गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी घेराव घालून जवाब दो आंदोलन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या यंदा अतिवृष्टी व अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं

दरम्यान या आंदोलनाच्यावेळी वीमा कंपनी कार्यालयात चर्चा सुरु असताना समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याचं वृत्त आहे आंदोलकांनी आपल्यासमोर मारहाण केली असून त्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेत रस्त्यांवरचं अतिक्रमण हटवून हे रस्त मोकळे करायसाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी विशेष मोहीत हाती घेतलेय

जगतापयांनी पदभार स्वीकारला राज्याचे प्रभारी एच के पाटील यावेळी उपस्थित होते लात्रमधेही कॉंग्रेस भवन िक्षे आज कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिन शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आलायावेळी

शासनाच्या मदत आणि पूनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच संबंधित महानगरपालिका पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचं जनतेनं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन गृह विभागानं केलं आहे

त्यानुसार आता या देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी त्यांच्या आगमनाच्या दिवसापासून सातव्या दिवशी केली जाईल तसंच प्रवाशांना ही चाचणी आपल्या विलगीकरणाच्या ठिकाणी म्हणजेच ते राहत असलेल्या हॉटेल अथवा संस्थेत स्वखर्चानं करावी लागेल असं महानगरपालिकेनं आज जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला तर त्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सुट्टी दिली जाईल आणि त्यापुढील सात दिवस त्यांना सक्तीच्या गृह विलगीकरणात राहावं लागेल अशा पद्धतीनं या प्रवाशांना विलगीकरणाचे चौदा दिवस पूर्ण करावे लागतील असं यात म्हटलं आहे

परदेशी दूतावास आणि महानिदेशलायत काम करणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट दिली जाईल मात्र वंदे भारत अभियानाअंतर्गत या अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील असं मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे वाशिम जिल्ह्यात ब्रिटन मधून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

या सगळ्यांची चाचणी केल्यावर पांगरखेड खेल्या तीघांची चाचणी निगेटिव्ह आली तर रिसोड मधल्या एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला या व्यक्तीला कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी त्याचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत या व्यक्तीच्या कुटुंबियांचीही आता पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे

त्यावेळी ते बोलत होते

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी तिकं राहिलं

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे